जागतिक स्तरावर भारताने केलेली ही कामगिरी अभिमानास्पद असून चाचण्याच्या संख्येत वाढ त्यामुळे उपचारात आलेली तत्परता तसंच सातत्याने पाठपुरावा या केंद्राने राज्यांच्या सहकार्यानं राबवलेल्या एकात्मिक धोरणामुळे हे यश दिसंत असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हंटल आहे

ज्या दिव्यांग व्यक्तींना या योजनेत अजुनही समाविष्ट केलं गेलेलं नाही त्यांच्या शिधापत्रीका तात्काळ बनवाव्यात अशाही सूचना केंद्रानं दिल्या आहेत आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून शिधापत्रिका नसलेल्या सर्व पात्र दिव्यांगांना लाभ मिळवून देण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे

या पायाभूत प्रकल्पात मुख्यतः विविध रेल्वे फाटक तसंच रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्यांची निर्मिती आणि वृक्षारोपण या कामांचा समावेश असून रेल्वे मंत्री पियुष गोयल या सर्व कामावर जातीनं देखरेख ठेवत असल्याचं रेल्वे मंत्रालयाने म्हंटल आहे कोरोनामुळे विविध राज्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झालेल्या मजुरांच्या रोजगारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून महिन्यापासुन गरीब कल्याण रोजगार अभियानाची सुरुवात केली

या सूचनांचा अभ्यास आणि छाननी एन सी आर टी चे शिक्षण तज्ञ करणार आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवण्यात शिक्षकांची भूमिका सर्वात महत्वाची असल्यानं या सुचना मागवण्यात आल्याच केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखारीयाल निशंक यांनी सांगितल जावडेकर दिशानिर्देश पूल कोविड साथीच्या पार्श्र्वभूमीवर मध्यंतरी काही काळ चित्रपट तसंच दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचं चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं हे चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याबाबतचे दिशानिर्देश तसंच चित्रीकरणावेळी घ्यावयाच्या काळजी घेण्याबाबतच्या विविध उपायांची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज घोषणा केली

तसंच बंदिस्त जागी दरम्यान चित्रीकरणादरम्यान प्रेक्षकांच्या उपस्थितीवर बंदी असेल तर खुल्या जागी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानं प्रेक्षकांच्या उपस्थिती संदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल तसंच चित्रीकरणाच्या ठिकाणी शरीराच्या तापमानाची तपासणी शौचालय रंगभूषा दालन कलाकारांच्या खोल्या आदी सर्व परिसराचं वारंवार निर्जंतुकीकरण सॅनीटायझरची व्यवस्था करणं आदी नियम जाहीर करण्यात आल्याचं जावडेकर यांनी सांगितलं

ऐकुया या क्रीडा केंद्राविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून भारतीय सैन्याच्या ऑलिंपिंक मोहिमे साठी लश्करि क्रीड़ा केंद्र सुरू करण्यात् आल

या ठिकाणी धनुर्विद्या मैदानी खेल मुष्ठी युद्ध तलवार बाजी कुस्ती या खेळाचं प्रशिक्षण दिलं जातं

आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पुणे नायड् महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय चळवळ उभी करण्याची गरज उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे कुठलीही मुलगी शालेय शिक्षणापासून वंचित राहणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे असं नायडू यांनी एंड डिस्क्रिमिनेशन एम्पॉवर विमेन या शीर्षकाखालील फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्त्वपूर्ण योजनेचा निःसंशयपणे सकारात्मक परिणाम झाला आहे तथापि समाजाची मानसिकता बदलण्यासाठी अजून बरंच काही करायची आवश्यकता आहे असंही नायडू यांनी म्हटलं आहे

यामुळे दोन शहरातील वाहतुकीचा वेळ कमी होणार असून माल वाहतूक वाढून आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे जे पी नड्डा आगामी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवडणुका भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढेल असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज जाहीर केलं बिहार भाजप कार्यकारिणीच्या दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते भाजप संयुक्त जनतादल आणि लोक जनशक्ती पार्टी यांची युती अभेद्य असून आगामी निवडणुकीत या युतीला पुन्हा मोठ यश मिळेल अशी अशा ही त्यांनी या वेळी व्यक्त केली पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत लोकल फॉर व्होकल साठी बिहार मधील मधुबनी चित्रकला भागलपूरी सिल्क आदी हस्तकलांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं ही नाडडा यांनी सांगितल

किसान रेल्वे नाशिक नाशवंत कृषी मालाच्या परराज्यातल्या जलद वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या किसान रेल्वेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून ही रेल्वे आता आठवड्यातून दोनदा धावणार आहे

ही रेल्वे आठवड्यातून दोनदा सोडण्यात यावी अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली होती त्यानंतर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासह कृषिमंत्र्यांकडे याबाबत पत्र व्यवहार केला होता आता ही मागणी मान्य झाल्याची माहिती गोडसे यांनी दिली आहे त्यानुसार आता दर मंगळवारी आणि शुक्रवारी देवळाली रेल्वे स्थानकातून ही किसान रेल्वे सोडण्यात येणार आहे गणेश विसर्जन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्रातला गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे गणेश चतुर्थीला विघ्नहर्त्या गणरायाला वाजत गाजत घरी आणून त्यांची पूजा अर्चा नैवेद्य केल्यानंतर आज दीड दिवसांच्या घरगुती गणपर्तीचं विसर्जन करण्यात आलं

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी गणेश विसर्जनासाठी स्थानिक प्रशासनाचं विशेष नियोजन करण्यात आलं होतं विसर्जनच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने विभागवार कृत्रिम तलाव तयार केले आहेत तर नागरिकांनी यंदा मूर्तीदान करावं असं आवाहन पुणे महापालिकेनं केलं आहे यासाठी प्रभाग निहाय मूर्तीदान केंद्रांची यादीही जाहीर करण्यात आली आहे तसंच फिरत्या विसर्जन हौदांची व्यवस्थाही करण्यात आली आहे

भौतिक शास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवलेले प्रिंसटन विद्यापिठाचे प्राध्यापक डंकन हल्डन हे या सोहळ्याचे प्रमुख पाहूणे होते तर ब्लॅकस्टोनचे मुख्य कार्यकारी संचालक तसंच संस्थापक स्टीफन श्वार्जमैन हे ही या सोहळ्यात सहभागी झाले

अतिथींच्य भाषणाबरोबरच यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी पदकं प्रदान केली यावेळी हे विद्यार्थी आपल्या घरीच होते मात्र त्यांच्या आभासी दृश्य प्रतिमा तयार करून ही पदकं प्रदान करण्यात आली हे विद्यार्थी खरोखरचं आपलं पदक स्विकारत आहेत असा आभासही यावेळी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तयार करण्यात आला

यात राजस्थान मध्यप्रदेश गुजरात महाराष्ट्र पंजाब हरियाना बिहार छत्तीसगड आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे विशेषतः राजस्थान मधील जोधपुर जैसलमेर आणि बिकानेर जिल्ह्यात तसंच गुजरात मधील कच्छ जिल्ह्यात दोन ठिकाणी टोळधाडीचा प्रादुर्भाव अजूनही असून तिथं काल शेतात दिवस रात्र औषध फवारणी करण्यात आली